अर्थमंत्र्यांनी सुचवलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे आसोचेमचे अध्यक्ष बी

गोएंका यांनी या उपाययोजनांमुळे निर्यातीला मदत होणार असून भविष्यात भारतीय निर्यातदार जागतिक स्तराच्या दर्जाचे होतील असं मत व्यक्त केलं आहे

आज देशभर साजऱ्या होत असलेल्या अभियंता दिनानिमित्त उपराष्ट्रपति एम वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत स्वतंत्र भारताच्या पायाभरणीत विश्वेश्वरैया यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे

केंद्रीय जलशक्ती आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला सर्व वयोगटातल्या लोकांनी यात सहभाग घेतला

कालपासून या जंगलात पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान सुरू होतं यादरम्यान आज पहाटे एका ठिकाणी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे मारले गेले तर इतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या दोघांचे मृतदेह आणि काही साहित्य ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ही यात्रा वाई कोरेगाव सातारा कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांतून जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रत्येक जिल्ह्यातल्या समाजकंटकांची यादी तयार करण्यात येत असून बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं देखील निश्चित करण्यात येत आहेत मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या वतीनं काल सीताफळ संशोधन केंद्राचा कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला सीताफळ हे पीक कोरडवाहू क्षेत्राला तारून नेणारं असल्यानं या केंद्रानं सीताफळाच्या विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया साठवणूक आणि विपणनासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन बोंडे यांनी यावेळी केलं

या मुळे वसई पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं बदलापूर गावाकडे जाणारा ब्रिटिशकालीन छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान अकोला जिल्ह्यातही पावसामुळे मन नदीचं पात्र फुगलं आहे लोहारा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अकोट देवरी शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याचं वृत्त आहे